यामध्ये उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार लेफ्टनंट करण दिलीप चेलानी याला तर उत्कृष्ठ खेळाडूचा पुरस्कार लेफ्टनंट नवीन जॉर्ज याला देण्यात आला बांगलादेशचा लेफ्टनट कॅमोडोर पियूष कांती उत्कृष्ट परदेशी प्रशिक्षणार्थी पुरस्कारचा मानकरी ठरला आय एन एस शिवाजीचे प्रमुख कॅमोडोर रवनष सेठी यांनी दीक्षात संचलनाची पाहणी केली तर व्हॉईस ऍडमिरल एस आर शर्मा यांनी प्रशिक्षणार्थीना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केलं संभाजी राजे मराठा समाजाला आरक्षण देताना काही गडबड झाली तर त्याला राज्य सरकारच जबाबदार असेल असा आरोप खासदार संभाजी राजे यांनी केला आहे ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते मराठा विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातून लाभ देण्याचा निर्णय म्हणजे सरकारने शोधलेली पळवाट आहे असं सांगून हा निर्णय घेतल्यानंतर आरक्षणाला धक्का लागणार नाही याची हमी सरकारने द्यावी असं ते म्हणाले ग्रामीण संचारबंदी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही रात्रीची संचारबंदी लागू कारण्याबद्दलचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी राज्य शासनाकडं सादर केला असून आज किंवा उद्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे ग्रामीण भागातील सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री साडे दहा वाजताच बंद करण्याची सूचनाही यात आहे त्यामुळं यंदा नववर्षाचं स्वागत घरातूनच करावं लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नाताळ सणही साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन खिस्ती धर्मगुरू आणि प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे या बाबत पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज मार्गदर्शक नियमावली जारी केली

भोसरी रूग्णालय इंग्लंडमध्ये रचन बदललेला नवा कोरोना विषाणू आढळून आल्यानंतर स्थानिक प्रशासन सतर्क झालं आहे इंग्लंड किवा द्बईमधून येणाऱ्या प्रवाशांपेकी कोणी बाधित असेल तर त्यांना उपचारासाठी भोसरी रुग्णालयात हलवण्यात येणार आहे

पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी आज ही माहिती दिली

इंग्लंडमध्ये नव्या रूपातला कोरोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव नगरसेवक बाळा ओसवाल आणि राजेंद्र शिळीमकर यांनी दिला होता या प्रस्तावाला मंजूरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली लशीकरण पुणे महापालिका कोरोना प्रतिबंधक लशीकरणाची तयारी करत असून आठ लाख लशीच्या साठवणूकीची क्षमता महापालिकेकडे आहे त्याचवेळी लस वाहतूक करण्यायसाठी आवश्यकक दोन हजार शीतपेटया सीएसआरच्याह माध्यकमातून महापालिकेला मिळणार आहेत अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी आज ही माहिती दिली लशीकरणासंबंधीचं प्रशिक्षण आरोग्यर सेवकांना देण्यात आलं आहे मतदान प्रक्रियेप्रमाणे लशीकरण मोहीम राबवण्यात येणार असून पोर्टलवर नाव असलेल्या आणि नोंदणीकृत ओळखपत्र असलेल्यांनाच लस देण्यात येणार आहे